ट्टपाल इंटरनेटच्या जमान्यात आर्थिक व्यवहारांसाठी टपाल खात्याला देखील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून

टपाल बॅकेतल्या खात्यामार्फत भारत सरकारच्या विविध योजनांचे पैसे लाभार्थीच्या खात्यात थेट जमा केले गेले त्यामुळे लाभार्थींना वेळेत आर्थिक मदत मिळाली तसंच टपाल कार्यालयातील पारपत्र सेवा केंद्रामार्फत आत्तापर्यंत तीस हजारांहन अधिक पासपोर्ट अर्ज मार्गी लावण्यात आले आहेत टपाल खात्याची आयुर्विमा योजना आता सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी वर्गासोबतच डॉक्टर वकील इंजिनिअर आर्कीटेक्ट सी ए तसंच स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचा यांसाठीही उपलब्ध करून देण्यात आली आहे

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ग्रामीण डाक जीवन विमाची ही सुविधा उपलब्ध झाली आहे

त्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं समन्वयानं काम करावं अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं काल केली

कुलकर्णी यांच्या खंडपीठानं ही सूचना केली

पण गरीब मुलांकडे त्यासाठी आवश्यक असणारे स्मार्ट फोन देखील नाहीत अशा बेताचीच आर्थिक परिस्थिती असलेल्या कामगार वस्तीतल्या मुलांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रिया राजन पांचाळ या महिलेनं आपल्या घरीच शालेय वर्ग सुरु केलाय त्यांच्या या वर्गाला फार चांगला प्रतिसाद मिळत असून त्यामुळे ही मूलं शिक्षणाच्या प्रवाहात राहिली आहेत कुडाळ तालुक्यातल्या पिंगुळी भूपकरवाडी इथल्या प्रिया राजन पांचाळ यांनी आपल्या घरा शेजारच्या लाकडं ठेवायच्या मांगरात एक शिकवणी वर्ग सुरु केलाय केवळ मोबाईल नसल्यामुळे ज्या मुलांना शिकता येत नाहीये अशी आजूबाजूच्या कामगार वस्तीतली मुलं इथं शिकताहेत

महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेश तेलंगणा अशा राज्यातून सिंधुदुर्गात कामासाठी आलेल्या बांधकाम कामगारांची मुल या वर्गात शिकताहेत फक्त अभ्यासच नव्हे तर त्या व्यतिरिक्त सुसंस्कारसुद्वा या मुलांवर त्यांच्या पांचाळ काकी करताहेत सोशल डिस्टंसिंग पळून मास्क सॅनिटायझरचा वापर करून हा वर्ग भरतो मधल्या सुट्टीत मुलांना खाऊ सुद्धा मिळतो प्रिया पांचाळ या पिंगुळी ग्राम पंचायत सदस्य आहेत त्या एका वाचनालयात ग्रंथपाल म्हणून नोकरी करतात पण सध्या वाचनालयसुद्धा बंद आहेत त्यामुळे मिळणाऱ्या वेळेचा त्यांनी अशाप्रकारे सदुपयोग केला आहे मुलांना शाळेत तर जायचंय पण कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे आणि ऑनलाईन शिक्षण परवडणार नसल्यान पांचाळ काकींचा हा वर्ग त्यांना आवडू लागला आहे

एका महिन्यात योग्य त्या परवानगीनं विद्यापीठ संशोधन केंद्रातर्फे मास्क निर्मिती होऊ शकते तसंच हे मास्क तुलनेनं स्वस्तही असतील असा विश्वास कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे एसटी चकाचक टाळेबंदीच्या काळात राज्यात एसटी सेवा बंद होती या बंद असलेल्या काळाचा उपयोग करत एसटीनं आपल्या वर्कशॉपमध्ये सर्व गाड्यांची दुरुस्ती करण्याचं काम केलं आहे सोलापूर विभागातल्या एस टी च्या कामगिरीबाबत हिंद्स्थान समाचार या वृत्त संस्थेनं दिलेल्या बातमीवर आधारित हा वृत्तांत

गाड्यांची नियमित देखभाल दुरूस्ती महत्वाचीच

मात्र सेवा देण्यामध्ये व्यस्त गाड्या वेळेवर आणून त्यांची दुरुस्ती करणं होत नाही किंवा त्यात थोडं मागे पुढे होतं टाळेबंदीचा मात्र या कर्मचार्यांनी चांगला उपयोग करून घेतला सर्व गाड्या दुरुस्त केल्या नवीन स्पेअर पार्ट बसवले इंजिनाची कामं केली फुटलेल्या काचा बसवल्या हे काम आता अंतिम टप्प्यात आलं असून काही एसटी बसचं रंगकाम आणि नव्या कव्हरसहित सीट बसवण्याचं काम वेगाने सुरू आहे रंग उडालेल्या सर्वच गाड्या नव्यानं रंगवण्यात येत आहेत एकुणच प्रवाशांची ही लाडकी लालपरी नव्यानं सेवेत रुजू होताना चकाचक होऊन येते आहे

एसटी बस आता संपूर्ण राज्यात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही धावू लागल्यामुळे प्रवासी संख्याही दिवसेंदिवस वाढत असूनएस टी महामंडळाच्या पुणे विभागाला दिवसाला तीस लाख रुपये उत्पन्न मिळू लागले आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून टाळेबंदीनंतर टप्प्या टप्प्याने एसटीची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली गेल्या महिन्यात सुरवातीला प्रवाशांचा प्रतिसाद फारच अत्यल्प होता त्यानंतर हळू हळू प्रवासी संख्येतही वाढ होऊ लागली

परराज्यांतही एसटीची सेवा सुरू झाली आहे

प्रवासाला निघण्यापूर्वी एसटीची प्रत्येक बस सॅनिटाइज्ड करण्यात येते

सप्टेंबर मध्ये पुणे विभागातून दिवसाला ऐंशी हजार किलोमीटर प्रवास एसटी बसचा होत होता त्यावेळी दिवसाला एक हजार प्रवासी प्रवास करत होते त्यामुळे प्रत्येक दिवशी एक लाख रुपये उत्पन्न मिळत होते

प्रत्येक दिवशी या बसेसचा एक लाख चाळीस हजार किलोमीटरचा प्रवास होत असून प्रत्येक दिवशी पुणे विभागातून तेहतीस हजार प्रवासी प्रवास करत आहेत त्यामुळे दिवसाचं उत्पन्न तीस लाखांपर्यंत पोहोचलं आहे

जयंती निमित्त मिरवणूक काढण्याची परवागनी द्यावी कोरोनाच्या पार्श्वयभूमीवर शासकीय नियमांचं पालन करण्यात येईल

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र कोरोनाला रोखण्यासाठीच्या सर्व नियमांचं पालन अवश्य करा मास्क वापरा स्रक्षित शारीरिक अंतर राखा हात चेहरा स्वच्छ ठेवा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार